मात्र त्यासाठी दोन डॉक्टरांची परवानगी आवश्यक असेल त्यांपैकी एक सरकारी डॉक्टर असावा असं बंधनही घातलं आहे

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावेडकर यांनी सांगितलं होमिओपधींच्या शिक्षण प्रणालीत आवश्यक सुधारणा करणे लवकरच शक्य होणार आहे

राष्ट्रीय आयोगानं हा प्रस्ताव दिला आहे सद्या हे विधेयक राज्यसभेत प्रलंबित आहे

हा प्रस्ताव राज्यसभेत प्रलंबित होता भारतीय वैद्यकिय क्षेत्रात आवश्यक त्या नियामक पुर्नरचना करणं यामुळे शक्य होणार आहे यामुळे सर्वसाधारण जनतेसाठी ही यंत्रणा पारदर्शक उत्तरदायी आणि अधिक विश्वासार्ह बनू शकेल असं आयोगानं प्रतिपादन केल आहे द्रवरुप नैसर्गिक वायू आणि वीज हे भविष्यातल्या वापरासाठी अत्यंत योग्य ब्रिन प्रकार आहेत कारण ते स्वस्त आहेत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे

परवेश साहिब सिंग यांनी प्रचार सभेत वापरलेल्या कथीत प्रक्षोभक भाषेबद्दल दिल्लीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगानं सिंग यांना नोटीस बजावली दरम्यान निवडणूक आयोगानं भाजपा नेते केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांना देखील प्रचार सभेत कथीत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काल नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी नेमलेल्या प्रमुख प्रचारकांच्या यादीतून परवेश सिंग आणि अनुराग ठाकुर या दोघांचीही नावे तातडीने काढून टाकण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिलं आहे बह्यमिंटनपटू सायना नेहवालनं आज भाजपात प्रवेश केला भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांच्या उपस्थित तिचा पक्षप्रवेश झाला सायना नेहवालनं चोवीस आंतराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत

सायनाची मोठी बहिण चंद्रांशू हिनंही भाजपात प्रवेश केला आहे

फिल्म्स डिव्हिजनच्या चित्रपट गृहात दाखवलेल्या चित्रपटांपैकी सनराजि् हा माहितीपट आणि शेवंती हा मराठी लघुपट यांना चांगला प्रतिसाद मिळाला पुरुषांनी स्त्रियांच्या भाव विश्वाची दखल घेऊन त्या दिशेने सक्रिय होणे हा या दोन्ही चित्रपटांमधला समान धागा त्यानंतर सनरा जि चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक विभाबक्षी आणि शेवंता दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला चित्रपट महोत्सवात कंट्री फोकस या विभागात यंदा आयर्लंड देशाची निवड करण्यात आली आहे या विभागाअंतर्गत सहा माहितीपट आणि एक अनिमेशन पट दाखवला जाणार आहे अशी माहिती आयर्लंडच्या उपवाणिज्यदूत ऍलिसन रेईली यांनी दिली फिल्म्स डिव्हिजन ॐ झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या ब्रेड विनर हा गाजलेला अनिमेशन पट अटलांटिक हा पर्यावरण विषयक माहितीपट द क्र्मिनो वोएज हा चित्तथरारक सागरी सफरीवरचा चित्रपट असे अनेक चित्रपट आणि माहितीपट या महोत्सवात बघता येतील हा महोत्सव तीन तारखेपर्यंत चालणार आहे

उभयपक्षी थेट चर्चेद्वारे सर्व प्रश्न सोडवावेत असं भारतानं स्पष्ट केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितलं की पर्सिल्टीनसाठी भारत नेहमीच मदतीसाठी तयार आहे आणि आजही दोन राष्ट्राच्या निर्मितीचा उपाय सुचवतो आहे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेत शांतता स्थापनेचा प्रस्ताव मांडल्यानंतर भारताने आपली भूमिका पुन्हा एकवार स्पष्ट केली आहे

हस्तिल्टनमधे सेडन पार्क बें झालेली हा सामना भारतानं सुपर ओव्हरमध्ये जिकंला

सुपर ओव्हर्समधे रोहितनं लागोपाठ दोन षट्कार ठोकून सामना आणि मालिकेतला विजय निश्चित केला

पाकिस्तान लष्करानं आज पुन्हा शस्वसंधीचं उल्लंघन करत सीमेलगतच्या पूंछ जिल्ह्यात कृष्णा घाटी भागात भारतीय छावण्यांवर उखळी तोफांचा मारा केला संरक्षण प्रवक्ते दविन्दर आनंद यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली या हल्ल्यात कसलीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही

काल संध्याकाळी धुळ्याहून निघालेली एसटी बस कळवणच्या दिशेनं जात असताना मेशी फाट्यावरच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं समोरून येणाऱ्या रीक्षावर ही बस आदळली त्यानंतर रिक्षासह बस रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली जखमींवर देवळा ग्रामीण तसंच मालेगाव उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं असून जखमींना तातडीनं योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत राज्य परिवहन महामंडळानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये तर जखर्मींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे जखर्मींच्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळ करत आहे निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मुकेश कुमार सिंग या दोषी आरोपीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली त्याची दयायाचिका फेटाळण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाविरुद्ध त्यानं ही याचिका दाखल केली होती